जे आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि नेपाळचे प्रधानमंत्री के

शर्मा ओली व्हिडिओ कॉन्फरन्स च्या माध्यमातून करणार आहेत अशी माहिती प्रधानमंत्री कार्यालयानं देण्यात आपल्या संदेशात दिली भारत नेपाळ संयुक्त ऊर्जा प्रकल्प हा या दोन देशांमधल्या दृढ द्विपक्षीय संबंधांचं लक्षण आहे यामुळे ऊर्जा सुरक्षेत वाढ होऊन पारेषण खर्च कमी होईल असंही या संदेशात म्हा ठिं आहे

त्यांची छाननी किंवा प्राथमिक चौकशी ह विशाईतपास पथक करणार आह

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी चेन्नई इथं रविशंकर प्रसाद यांनी अहमदाबाद इथं स्मृती इराणी यांनी कोलकता इथं तर कोळसा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी गोवा इथं वार्ताहर परिषदा घतिल्या वीज ग्राहकांच्या हितासाठी केंद्र सरकार लवकरच नवीन वीज दर धोरण आणणार आहा केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री आर क्रिसंग यांनी काल आकाशवाणीला ही माहिती दिली ग्राहकांच्या आधिकारांचं रक्षण करण्याकरता पहिल्यांदाच असा ठोस निर्णय घखित यत्त असल्याचं त्यांनी यावळी सांगितलं

चिंदबरम यांना नुकतीच अटक झाली आहा ब्रा प्रकरणातल्या काही विशिष्ट आर्थिक व्यवहारांचा उलगडा व्हावा या दृष्टीन झिंद्राणी मुखर्जीची चौकशी करण्याची परवानगी सीबीआयनं काल न्यायालयाकड मागितली होती

ही समिती एकदा वापरल्या जाणाऱ्या प्लस्टिकच्या वापरावर निर्बंध लावण्या संदर्भात निर्णय घड्डव तसंच या निर्णयामुळ जिजगारावर कोणताही परिणाम होणार नाही असंही तस्हिणाल रेख्विमित्रालयाकडून रद्यानीर पाणी विकलं जातं त्यावरही रस्त्रिमित्रालय विचार करत असून विघटन होणाऱ्या पॉलिमरचा वापर करण्यावर विचार होत आह असं त्यांनी सांगितलं

या खळीडूंना पाकिस्तान क्रिकेटी बोर्डानं कलिल्या सुरक्षा व्यवस्थविषयीही माहिती दर्ष्वात आली

प्रधान मंत्री नरेंद्र मोदी यांनी काल मुख्य सचिव नुपेंद्र शर्मा यांना त्यांच्या नवी दिल्ली इथल्या निवासस्थानी आयोजित करण्यात आलेल्या निरोप समारंभात त्यांना निरोप दिला मिश्रा हे कर्तव्यतत्पर अधिकारी होते त्यांच्या कठोर मेहनतीच्या स्वभावामुळे त्यांनी प्रशासनात आपला वेगळा ठसा उम बिला होता प्रशासकीय अधिकारी म्हणून ते नेहमीच लक्षात राहतील अशा शब्दात मोदींनी त्यांची प्रशंसा केली प्रतिकूल परिस्थिती हाताळण्यात त्यांचा हातखंडा होता असंही ते म्हणाले प्रट्रोलियम आणि नैर्सगिक वायूपंत्री धर्मेंद्र प्रधान आज आबुधाबी इथं आयोजित आठव्या आशियाई मंत्रिस्तरीय उर्जा गोलमत्त्री परिषदर्त सहभागी होणार आहृत संयुक्त अरब अमिरातीबरोबर भारतही या परिषदर्दी सह यजमान आह आशिया आणि जगातही जबाबदार विकासाच्या दृष्टीनं बदलाच्या युगातल्या उर्जा सुरक्षात्रित या परिषदर्व चर्चा होईल